शेतकरी केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार सदैव कटिबद्ध आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी चर्चेला केव्हाही तयार आहे असं केंद्रिय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी काल सांगितलं आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत नवी दिल्लीत झालेल्या चर्चेत ते बोलत होते कृषी सुधारणा कायद्यांचा देशभरातल्या शेतकऱ्यांना लाभच होईल याचा पुनरुच्चार तोमर यांनी केला सरकारचं शेतकऱ्यांच्या विकासाला नेहमीच प्राधान्य राहील अशी ग्वाही त्यांनी दिली शेतकऱ्यांनी निदर्शनं थांबवून चर्चेसाठी पुढे यावं असं आवाहन सरकारनं केल्याचं तोमर यांनी सांगितलं शेतकऱ्यांच्या प्रशांवर चर्चा करण्यासाठी तज्ज्ञांची एक समिती नेमण्याचा प्रस्ताव कृषीमंत्र्यांनी मांडला होता मात्र सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी चर्चेच्या पुढच्या फेरीत उपस्थित राहतील असं शेतकरी संघटनांनी सुचवलं उद्या या चर्चेची पुढची फेरी होणार आहे जावडेकर हवामान बदलाशी सामना करण्याच्या सरकारच्या प्रयत्नामध्ये नागरिक आणि उद्योगांची भूमिका महत्त्वाची आहे असं मत केंद्रिय पर्यावरण हवामान बदल आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी काल व्यक्त केलं उद्योग संक्रमण नेतृत्वाबाबतच्या शिखर परिषदेत ते बोलत होते भारतातल्या काही मोठ्या उद्योगांनी स्वयप्रेरणेनं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी केलं आहे तर काही कंपन्या नवीकरणीय उर्जेच्या वापराला प्रोत्साहन देत आहेत असं जावडेकर यांनी सांगितलं हवामान बदलाबाबतचं संशोधन आणि तंत्रज्ञान विकसनशील देशांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे ते देशही पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने काम करतील असं जावडेकर यांनी सुचवलं स्वीडनच्या उपपंतप्रधान इसाबेल लेविन यांनी पर्यावरण रक्षणासाठी काम करण्यास आपला देश वचनबद्ध आहे असं सांगून भारत आणि स्वीडन यांनी याविषयी एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली जागतिक स्तरावरच्या विविध कंपन्यांचे प्रमुख या परिषदेत सहभागी झाले होते जीएसटी सलग द्र्सऱ्या महिन्यात वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संकलन एक लाख कोटी रुपयापेक्षा जास्त झाल्याची माहिती अर्थमंत्रालयानं दिली आहे यावरुन कोरोना संकटामुळे मागे पडलेली देशाची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येतं

शिक्षण मंत्री नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा शैक्षणिक संस्थांमधील आरक्षण व्यवस्थेवर काहीही परिणाम होणार नाही असं केंद्रिय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी काल स्पष्ट केलं भारतीय घटनेनं दिलेलं आरक्षण नवीन शैक्षणिक धोरणातही कायम राहील आरक्षणाबाबत काही तक्रार आल्यास संबंधित संस्थेवर कारवाई केली जाईल असं निशंक यांनी सांगितलं आहे यासंदर्भात काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांचं निशंक यांनी पत्राद्वारे खंडन केलं आहे

फायझर आणि बायोटेक यांनी युरोपिय महासंघाकडे काल मान्यतेसाठी अर्ज केला लसीला मंजूरी मिळाली तर युरोपमधल्या देशात पुढील वर्ष सुरू होण्याआधीच लस उपलब्ध होईल रशियाच्या सहकार्यानं डॉ रेड्डीज तयार करत असलेल्या लसीची वैद्यकीय चाचणी लवकरच सुरू होईल अशी माहिती डॉ

पाकिस्तानमध्ये माध्यमांवर लादलेले निर्बंध विरोधकांवर केलेली कारवाई टीका आणि कोरोना साथीच्या आधीच मोडकळीला आलेली अर्थव्यवस्था यामुळे इम्रान खान यांच्या विरोधात रोष वाढत आहे

नरहरी शास्त्री यांनी काल दिली

महाराष्ट्र विधान परिषद महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेच्या तीन पदवीधर दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील निवडणुकीसाठी काल शाततेत मतदान पार पडलं

त्यांच्या या निर्णयाला काल मद्रास उच्च न्यायालयानं अंतर्गत स्थगिती दिली या विद्यापीठांच्या निकालाविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर काल सुनावणी झाली विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांचं उल्लंघन करत घेतलेल्या या निर्णयाबाबत आक्षेप घेत या परीक्षा ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीनं का घेतल्या नाहीत अशी विचारणा न्यायालयानं केली तामिळनाडू सरकार आणि संबंधित विद्यापीठानं याबाबतचं आपलं म्हणणं सादर करावं असं न्यायालयानं सांगितलं आहे दरम्यान या सुनावणीचं काही जणांनी लाइव्ह स्ट्रीमिंग केलं त्यांच्यावर न्यायालयाच्या अवमानप्रकरणी कारवाई करण्यात येईल असा इशारा न्यायालयानं दिला आणि पुढची सुनावणी मर्यादित लोकांच्या उपस्थितीत घेण्याचा निर्णय घेतला अयोध्या क्रज अयोध्येतील शरयू नदीत लवकरच रामायण क्रूज सेवा सुरू होणार आहे केंद्रिय मंत्री मनसुख मांडवीय यांच्या उपस्थितीत काल याबाबत जलमार्ग मंत्रालयाची बैठक झाली

तसंच अयोध्येत शरयू नदीकाठी होणाऱ्या आरती सोहोळ्यातही क्रूजवरील प्रत्येक प्रवासी सहभागी होऊ शकेल

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे हवामान अपेक्षेप्रमाणे बंगालच्या उपसागरावर बुरेवी नावाचं चक्रीवादळ तयार झालं असून त्याचा जोर अजून दोन दिवस तरी राहील वादळाचा फटका तमिळनाडू आणि केरळला बसणार असला तरी उत्तरेतल्या थंडीला महाराष्ट्रात येण्यापासून रोखण्यासही त्याचा प्रभाव कारणीभूत ठरतो त्यामुळे संपूर्ण राज्यात हवामान कोरडं असलं तरी कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे